राज्यात शिवसेना आणि भाजपा पुढलं सरकार स्थापन करतील आणि दोन्ही पक्ष पूर्वी ठरल्याप्रमाणे पन्नास पन्नास टक्के भागीदारीच्या फॉर्म्युल्याचाच वापर करतील असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे नवं सरकार स्थापन करण्यासाठी विरोधी पक्षांसोबत शिवसेना हातमिळवणी करण्याची शक्यता त्यांनी फेटाळली

चार हजार तीनशे पंचावन्न कोटी रुपयांच्या पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी एचडीआयएलचा प्रवर्तक राकेश वधावन आणि त्याचा मुलगा सारंग यांना मुंबईच्या एका न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली आहे या दोघांना काल मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आलं महाराष्ट्रात कोकण आणि पूणे विभागात आज तसंच येत्या दोन दिवसात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळाचा फटका सिंधुद्र्ग किनारपट्टीला बसला आहे आज सकाळी मालवण देवबाग आचरा तसच अन्य समुद्र आणि खाडी किनाऱ्यावर उधाणाचं पाणी थेट वस्तीत घुसलं आहे देवबागमध्ये घरांना पाण्यानं वेढा घातला असून ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत उधाणाच्या वाढत्या पाण्यासोबत वारा आणि पावसाचा जोरसुद्धा वाढला आहे आचरा इथंही जामडूल बेटावर पाणी भरलं असून बेटावरच्या विहिरी पाण्याखाली गेल्यानं पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष्य निर्माण झालं आहे दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल पासून जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे पडझडीच्या घटनांत वाढ झालीय तसंच पावसामुळे भातशेतीच नुकसान झालं आहे असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे पॅरिस इथं सुरु असलेल्या फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पी व्ही सिंधू आणि सायना नेहवालनं उपांत्यपूर्व फेरी गाठली